दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत

या दोन्ही राज्यांमधे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

या निवडण्कीत प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा आवाहन निवडणुक आयोगानं सर्व राजकीय पक्षाना केलं

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षक राज्यात पाठवण्यात येणार आहे राज्यात नक्षलग्रस्त भागात विशेष स्रक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे

सुरुवातीला भाजपानं अल्पमतातलं सरकार स्थापन केलं पण त्यानंतर शिवसेना सरकारमधे सामिल झाल्यानंतर सरकारला बहमत प्राप्त झालं येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून जागावाटपाचं सूत्रही निश्चित झालं आहे

वंचित आघाडी आणि एम आय एम मधेही अजून निश्चित निर्णय झालेला नाही दरम्यान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा शिवसेना य्ती नक्की होईल असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीत नांदेड जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे भोकरमधून अशोक चव्हाण नाय ांवमधून वसंत चव्हाण आणि नांदेड उत्तरमधून डी पी सावंत या नावांचा समावेश आहे राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य विभा ातर्फे दिल्या जाणा या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवन ौरव प्रस्कारासाठी यंदा ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांची निवड झाली आहे

शास्त्रीय ायन आणि वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय यो दान देणाऱ्या कलावंताला हा प्रस्कार दिला जातो राज्य एसआयटी अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं सांध ली जिल्ह्यातल्या शिराळा इथं एका औदयोशिक कारखान्यावर छापा टाकून एमडी अर्थात मॅफेडँन या घातक अमलीपदार्थ निर्मितीच्या कारखान्याला टाळं ठोकलं आहे

या ठिकाणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं छापा टाकून तिथला मॅफेडँनचा साठा नष्ट केला याप्रकरणात सरदार पाटील या संशयिताला अटक केली आहे

अतिव परेश मेहता असं या प्रवाशाचं नाव आहे अतिव याला सीमाश्ल्क विभा च्या ताब्यात दिलं आहे अशी माहिती केंद्रीय औदयो िक स्रक्षा दलाचे सहाय्यक महानिरीक्षक हेमेंद्र सिंह यांनी दिली आहे आपले प्रश्न सोडविण्यासाठी चांधल्या शासन प्रशासनाची धरज आहे त्यासाठी लोकशाहीत ना रिकांचा सहभा आवश्यक असून हा सहभा मतदानाच्या स्वरूपात आपल्याला नोंदवायचा आहे

एम पटेल महाविद्यालयात विद्यार्थ्यसाठी मतदार जा ाती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते नांदेड जिल्ह्यातल्या बहतांश तालुक्यात मध्यरात्रीपासुन दमदार पाऊस सुरू झीला आहे आहे नांदेड शहरात मापील तीन तासांपासून पाऊस होत आहे या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होते आहे रशियात सुरु असलेल्या पुरुषांच्या जा तिक मुष्ठीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज आशियाई विजेता अमित पांघल आणि ऑलिम्पिक पदक विजेता शाखोबिदीन झोइरोव यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल